प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीनं तोडण्यासाठी हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत या काळात सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद राहील तसंच अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद राहील

दरम्यान हे सर्व निर्बंध जनतेच्या आरोग्यासाठीच लावण्यात आले असून जनतेनं सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे ते काल मंबईत वार्ताहरांशी बोलत होते

आणि त्यामुळे आता तीन लाख लस म्हणजे महाराष्ट्रासाठी एका दिवसाचा विषय आहे

म्हणून त्याच्यामधे सातत्य असलं पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी काल कोविड परिस्थितीसंदर्भात राज्यातले विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी निर्बँधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे त्यांना तात्काळ लाभ द्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी आणि संसाधनांचा साठा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात होईल याचंही चांगलं नियोजन करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा विचार करता दरात घट केल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे या दोन्ही कंपन्यांनी खासगी रुग्णालयांसाठीच्या दरात कोणतेही बदल केले नाही

वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याची लवकरात लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा प्रवठा करावा अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे

विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभाग्रहांमधले काँग्रेसचे सदस्य एक महिन्याचं वेतन देणार आहेत तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं एक वर्षाचं मानधन असा सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे तसंच यांच्या सहकारी उपक्रमांमधे काम करणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्याचं लसीकरण शुल्क द्यायचंही थोरात यांनी ठरवलं आहे प्रदेश काँग्रेस पाच लाख रुपयांची देणगी देणार आहे तर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणाचं शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही या संसर्गाची लागण झाली आहे सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती देताना त्यांनी त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचं नमूद केलं काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर प्ण्यातल्या जहांगीर रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काल सांगितलं त्यांना गेल्या पंचवीस तारखेला प्राणवायूची पातळी खालावल्यानं जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला तसंच जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसंच लाचलवचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे केली आहे दरम्यान परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्य शासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज्य सरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे

त्यावर न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर मागितलं असून या याचिकेची सुनावणी येत्या चार मे रोजी होणार आहे

येत्या दोन मे पर्यंत ही चाचणी घेण्यात येणार आहे पदवीची उर्वरित मुख्य परीक्षा तीन मे पासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मे पासून सुरु होणार आहे विद्यार्थ्यांनी या संदर्भात महाविद्यालय समन्वयकांशी संपर्क साधण्याचं आवाहन परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी केलं आहे

काल उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही काळ पाऊस झाला औरंगाबाद शहरातही काल ढगाळ वातावरण होतं

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के

आंधळे यांनी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांना या मागणीचं निवेदन सादर केलं

मित्रांनो कोरोना या रोगावर अद्याप गुणकारी असं कोणतचं प्रभावी औषध नाहीये महत्वाचं काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पड्र नका आणि बाहेर जाण्याची वेळ आलीचं तर किमान सहा फुटापेक्षा जास्त अंतर हे समोरच्या व्यक्तीपासून ठेवा आणि नेहमी आपण योग्य प्रकारच्या मास्कचा वापर करा आणि वारंवार आपले हात आणि तोंड साबणाने धुवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्या इतकीच माझी आपल्याला विनंती आहे

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून राज्य शासनाने वेळेवर पेरणी होण्याच्या द्रष्टीनं पिक कर्ज वाटप दर्जेदार बियाणे खते बाजारात उपलब्ध करून द्यावेत पिक विमा नोंदणी मागील पिक विम्याची नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावेत आदी मागण्या चिखलीकर यांनी एका निवेदनाद्वारे केल्या आहेत

पालकमंत्री नवाब मलीक आमदार सुरेश वरपुडकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक मुगळीकर यांच्याकडे त्यांनी हा मागणी केली आहे

संबंधित अंगणवाडी बांधकामासाठी वर्ग केलेला निधी अधिकाऱ्यांनी उचलला असून बांधकाम मात्र सुरु केलं नाही असं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे

त्यामधे सिकंदराबाद मुंबई आणि मुंबई सिकंदराबाद धावणारी देवगिरी विशेष गाडी एक मे रोजी रद्द करण्यात आली आहे तर आदिलाबाद मुंबई आणि मुंबई आदिलाबाद विशेष गाडी आज रद्द करण्यात आली आहे